चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणारा लँडर विक्रम हा चांद्रयानाचा भाग मूळ यानापासून वेगळा करण्यात उंत्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला यश आलं आहे बंगळुरू खेल्या स्रोच्या नियंत्रण कक्षातून वझीनिक आणि अभियंत्यांनी अवघ्या काही क्षणांत ही प्रक्रिया पूर्ण केली लँडर विक्रम आता चंद्राभोवती प्रदक्षिणा घालत चंद्राच्या पृष्ठभागाजवळ जाण्यासाठी प्रवास करणार आहे भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ लँडरचं नाव विक्रम असं ठेवलं आहे पुढच्या टप्प्यात चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडर विक्रमशी संलग्न असलेलं रोवर प्रज्ञान उतरवण्यावर वज्ञानिक लक्ष केंद्रीत करणार आहेत राज्य सहकारी बँकेतल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी थाबवण्याचा आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयान नकार दिला आहे पोलिस स्वतंत्र आणि निपक्षपणे या प्रकरणाची चौकशी करतील असे आदेश आज न्यायालयानं दिले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उप मुख्यमंत्री अजित पवार आणि विर एकोणसत्तर जणांनी त्यांच्याविरुद्ध एक हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी प्रथम माहिती अहवाल नोंदवण्याच्या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती

उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली कोणत्याही दबावाशिवाय ही चोकशी सुरू राहील असंही खंडपीठानं म्हटलं आहे शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील तसंच राज्याच्या चौतीस जिल्ह्यामधल्या निलंबित बँक कर्मचाऱ्यांचा या आरोपींमध्ये समावेश आहे नाबार्ड अर्थात राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक तसंच राज्य सहकारी समिती अधिनियमाअंतर्गत अर्ध न्यायिक चौकशी आयोगानंही या प्रकरणी अहवाल सादर केला होता त्यात अजित पवार आणि त्रांच्या निर्णयांमुळं बँकेचं नुकसान झाल्याचा ठपका ठेवला होता हवामान बदल ही एक जागतिक समस्या असून याचा परिणाम संपूर्ण जगावर पडतो असं केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे ते आज ग्रेटर नोएडा धिं क्रॉप फोरटीन परिषदेत बोलत होते या समस्येवर मात करण्यासाठी सर्व राष्ट्रांनी सहकार्य करणं आवश्यक आहे असंही ते म्हणाले जमिनीची होणार धूप ही स्थानिक समस्या असून यावरही तोडगा शोधला पाहिजे असं ते म्हणाले हवामान बदलाच्या गंभीर समस्येवर तोडगा शोधण्यासाठी ही परिषद महत्वपूर्ण ठरणार असून यातून ठोस पर्याय मिळतील असा विधासही जावडेकर यांनी व्यक्त केला तेरा दिवस ही परिषद चालणार असून या परिषदेत विविध देशांची तीन हजारांहून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत

ते आज बुलडाणा जिल्ह्यातल्या शेगाव क्षे पारेषण संलग्न सौर विद्युत प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते

अपांरपारिक उजेंचा वापर वाढवण्यासाठी सरकार विविध निर्णय घेत असुन जिल्हयातल्या सर्व शाळा अंगणवाड़या प्राथमिक आरोग्य केंद्र यांना सौर ऊर्जे वापराची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे असं बावनकुळे यांनी यावेळी सांगितलं औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोडचे काँप्रेसचे माजी आमदार अब्दुल सत्तार यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला सत्तार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्वव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अब्दुल सत्तार यांनी बंडखोरी करून काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती परभणी जिल्ह्यात दोन दिवसापासून होत असलेल्या पावसामुळं गोदावरी नदीच्या पाण्याची आवक वाढली आहे त्यामुळे नांदेड शहराला पाणीपुरवठा करणारा विष्णुपुरी प्रकल्प पुर्णपणे भरला असून वरच्या भागातील पावसाचा आणि येणाऱ्या पाण्याचा अंदाज घेऊन विष्णूप्री प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडले आहेत या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्हा प्रशासनानं गोदावरी नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा श्राा दिला आहे

अनंत चतुर्दशी पर्यंत दहा दिवस चालणा या गणेशोत्सवाला राज्यासह देशभरात मोठया उत्साहात सुरुवात झाली मृख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज मृंबईतल्या वर्षा या शासकीय निवासस्थानी गणपतीची प्रतिष्ठापना केली मृख्यमंत्र्यांनी राज्यातल्या जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत गणरायानं सर्वांना संकटांचा सामना करण्यासाठी बळ द्यावं असं साकडं त्यांनी गणरायाला घातलं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर शिल्या घरी गणरायाचं आगमन झालं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी आज मुंबईतल्या श्रीसिध्दीविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं पृण्यातही गणरायाचं मोठ्या जल्लोषात आगमन झालं

दगडुशेठ हलवाई गणपती मंदीरात दरवर्षीप्रमाणे मिरवणुकीनंतर श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली सातारा जिल्ह्यात गणरायाच्या आगमनाची धामधूम आहे नाशिकमधेही उत्साहाचं वातावरण आहे मानाच्या नाशिक महानगरपालिका गणेश रविवार कारंजा गणेश गुलालवाडी या मंडळांच्या गणपतींची मिरवणूक काढून प्रतिष्ठापना करण्यात आली गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सार्वजनिक मंडळांची संख्या घटली आहे अनेक मंडळांनी उत्सव रद्द करून कोल्हापूर सांगली आणि सातारा ध्वेल्या पूरग्रस्तांना मदत पाठवली आहे पारंपरिक पध्दतीनं ढोलताशे वाजवत डोक्यावर गणपतीची मृतीं घेऊन शेताच्या बांधावरुन जाणारे गणेशभक्त रायगड रत्नागिरी आणि सिंधुदर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी दिसत होते

रत्नागिरीतल्या गणपतीपुळे मालगुंड वरवडे नेवरे यासह एकृण पाच गावांनी यावर्षीही गावातल्या कोणत्याही घरांमध्ये गणेशाची प्रतिष्ठापना न करता गणपतीपुळे मंदिरातच गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा कायम राखली आहे

राजापूरचे आमदार राजन साळवी या मिरवणूकीत सहभागी झाले होते गणपतीपूळे देवरूख माखजन शिवने अशा काही ठिकाणी मातीच्या मूर्तीऐवजी धातूच्या मूर्तीचं पूजन करण्याची साडेतीनशे वर्षं जूनी प्रथा यंदाही पाळण्यात आली

परभणी जिल्ह्यात ढोल ताशांच्या गजरात गुलाल आणि फुलांच्या पाकळ्यांची उधळण करत गणरायाचं उत्साहात स्वागत करण्यात आलं